फ्रान्स संयुक्त अरब आमिरात आणि बहारिन या तीन राष्ट्रांच्या दौ याच्या दुस या टप्प्यात ते काल रात्री अवुधाबी धिं पोहचले आजच्या बैठकीत दोन्ही नेते द्विपक्षीय संबंध क्षेत्रीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्यांसह दोन्ही राष्ट्रांशी संबंधित महत्त्वपूर्व विषयांवर चर्चा करण्याची अपेक्षा आहे महात्मा गांधी यांच्या दीडशेव्या जयंतीवर्षांचं औचित्य साधून प्रधानमंत्र्यांच्या हस्ते एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरणही होणार आहे प्रधानमंत्र्यांना संयुक्त अरब आमिरातीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑर्डर ऑफ झायेद देऊन गौरवण्यात येणार आहे

नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा प्रधानमंत्रीपदाचा पदभार स्विकारल्यानंतर हा या कार्यक्रमाचा तिसरा भाग आहे

याशिवाय प्रधानमंत्री कार्यालय माहिती आणि प्रसारण मंत्रालय तसंच आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या युट्युब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम सहक्षेपित केला जाणार आहे ठाणे जिल्ह्यात भिवंडीमधल्या शांतीनगर पिरानी पाडा खेली चार मजली चारत आज कोसळली

ढिगाऱ्याखाली आणखी दोन जण अडकल्याची भीती व्यक्त होत आहे घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन दल आणि अग्निशमन दल बचावकार्य करत आहेत ही चिरत आठ ते दहा वर्षापूर्वी बांधली होती

डेन्मार्कची मिया ब्लिचफेल्ड आणि चीनची चेन युफेई यांच्यामधल्या विजेतीशी सिंधूची आज उपांत्यफेरीत गाठ पडेल

डीांत शर्मानं भेदक गोलंदाजी करत पाच गडी बाद केले